भूषणकुमार उपाध्याय यांना देण्यात आला योगाच्या प्रोत्साहन आणि विकासासाठी दिलेल्या उल्लेखनीय योगदानासाठी उपाध्याय यांना हा पुरस्कार देण्यात आले तर योगाचार्या संध्या दिक्षीत यांना कैवल्यधाम योगा संस्थेतील सेवा आणि योगाच्या प्रसाराबद्दल सन्मानपत्र आणि स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले

पंडीतजींनी खयाल गायनाला मानाचे स्थान मिळवून दिले त्यामुळेच खयाल यज्ञ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जन्मशताब्दी समितीच्य सचिव गायिका मंजुषा पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली हा कार्यक्रम कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये होणार अहे अनेक दिग्गज आणि उदयोन्मुख गायक यामध्ये कला सादर करणार आहेत

मात्र राज्य सरकारनं पुणे महापालिकेला ऑफलाइन म्हणजे सभागृहात प्रत्यक्ष उपस्थित राहून अटी शर्तीसह मुख्य सर्वसाधरण सभा घेण्याचे लेखी आदेश काल दिले होते तरीही आज सत्ताधारी भाजपतर्फे ऑनलाईन सर्वसाधारण सभा घेण्यात आली

दरम्यान महापालिकेनं प्रत्यक्ष सभा घेऊ नये असे आदेश यापूर्वीच राज्य सरकारच्या नगर विकास विभागानं दिले आहेत काल आपत्ती व्यवस्थापन विभागाने प्रत्यक्ष मुख्यसभा घेण्याचे आदेश दिले पण आजची सभा ऑनलाइन घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाली होती सभा कामकाज नियमावलीनुसार त्यामध्ये बदल करता येत नव्हता त्यामुळे आजची सभा ऑनलाईनच घेतली असा खूलासा महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकार परिषदेत केला सभागृहनेते गणेश बिडकर स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने आदी या वेळी उपस्थित होते मंडई गाळेधारक महात्मा फुले मंडईत मेट्रोच्या भुयारी मार्गाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे मात्र महापालिका आणि मेट्रोकडून मंडईतील भाजीपाला फळ विक्रेत्या गाळेधारकांना नाहक त्रास दिला जात असल्याचा या विक्रेत्यांचा आरोप आहे

मेट्रोला जागा देण्यासाठी व्यापारी तयार असले तरी आधी त्यांचे पुनर्वसन करावे अशी विक्रेत्यांची मागणी आहे ड्रायव्हिंग स्कूल केंद्र सरकारच्या प्रस्तावित वाहन परवाना धोऱणाला शहरातील वाहन चालक प्रशिक्षण संस्थांनी विरोध केला आहे प्रस्तावित धोरणानुसार शासकीय अधिस्विकृतीधारक प्रशिक्षण संस्थेतून वाहन चालकाचे प्रशिक्षण घेऊन बाहेर पडणाऱ्या लोकांना परवान्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाच्या परीक्षेची आणि कोणत्याही चाचणीची गरज लागणार नाही हे लोक थेट वाहन चालवण्याच्या परवान्यासाठी पात्र ठरतील त्यासाठी प्रशिक्षण संस्थांनी शासकीय निकषांचे पालन करणे आवश्यक आहे मात्र छोट्या वाहन चालक प्रशिक्षण संस्था बंद पडण्याची भीती व्यक्त केली जात होती तसेच अधिस्वीकृतीधारक संस्था जादा शुल्क आकारणीबरोबर मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार होण्याची शक्यताही संस्थाचालकांनी वर्तवली आहे क्रीडा पृण्यात सुरू असलेल्या प्रौढ गटाच्या जिल्हास्तरीय टी ट्वेन्टी क्रिकेट स्पर्धेत आज दीक्षित रॉयल्स आणि कॉसमॉस कल्ट या संघांनी चमकदार विजय साकार केले

पुष्कराज जोशी याची अष्टपैलू खेळी आणि सतीश कांधरे समीर तांबोळी यांची फलंदाजी संघाला विजय मिळवून देण्यात निर्णायक ठरली

तर हा होता आजचा पुणे वृत्तांत